या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली भारतात बँकांची फसवणूक केल्याचा तसंच मनी लाँडरिंगचा अरोप मल्ल्यावर आहे प्रत्यार्पणा विरुद्ध संरक्षणाची मल्ल्याची याचिका न्यायदंडाधिका यांनी यापूर्वीच फेटाळली आहे

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत कोलकाता पोलीस आणि पश्चिमबंगाल सरकार अडथळे आणत असून पुरावे नष्ट करत आहे असा आरोप करणारी सीबीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणीला ठेवली आहे

सीबीआयविरोधातल्या पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या बह्तांश मागण्या राज्यशासनानं मान्य केल्या असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे जालनाँ धिं काल एका कार्यक्रमात ते बोलत होते

आतापर्यंत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे

प्रसिद्ध अभिनेते स्मेश भाटकर यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले भाटकर यांचं काल निधन झालं त्यांच्या निधनामुळे आपण एक कसदार अभिनेता गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत